पी एल टी ड्वेंटी क्रिकेट स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात अंतिम चेंड्रवर म्बई इन्डीयन्स संघांला विजेतेपद

सात राज्यांतल्या एकोणसाठ मतदार संघांत किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडलं

वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी काल ही माहिती दिली या सहाव्या टप्प्यात सर्वात कमी ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बदालावी लागल्याचं त्यांनी नमूद केलं

राज्यात दुष्काळी परिस्थितीचं निवारण करण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना केल्या आहेत दष्काळी कामांचं नियोजन मदतीची आवश्यकता कामांची अंमलबजावणी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा आणि पदाधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत

ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते मुंबई आणि कोकण किनार पट्टीमध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी समुद्रात वाहून जातं हे पाणी पाणी अडवून मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवण्याची योजना आखली जावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यावेळी म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजप आर पी आय युती निश्चित जिंकेल असं सांगत यावेळी आपला पक्ष वाढीव जागांची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले सत्ता आल्यास मंत्रीपदही मागणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं

सातारा जिल्ह्यात माण ताल्क्यातल्या दुष्काळग्रस्त भागाची काल त्यांनी पाहणी केली त्यावेळी एका कार्यक्रमात ते बोलत होते बिजवडी शिंदी आणि वावर रहरे इथल्या नागरिकांशी त्यांनी या दौऱ्यात संवाद साधला भालवडीच्या चारा छावणीस भेट दिली तसंच पानवणला पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी केली या तालुक्यातली बहुतांश गावं वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली आहेत त्यांना मदत म्हणून डिझेलसाठी खासदार निधीतून दीड कोटी रूपये देण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली दरम्यान पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या खडकत इथं शेतकऱ्यांशी संवाद साधून सौताडा बीड तालुक्यातल्या नवगण राजुरी आणि पाटोदा तालुक्यातल्या पिंपळवंडी इथल्या चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत तसंच दुष्काळामुळे नुकसान झालेल्या फळबागांचीही पाहणी ते करणार असल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं

डॉक्टर पाटील यांनी लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरच्या वाठोडा इथं शंभर टन चारा आणि पेंड पश्चिम महाराष्ट्रातून ट्रकद्वारे पाठवून दिली आहे तसंच टँकरनं पाणी प्रवठा सुरू केला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अलिबागच्या रेवदंडा इथल्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे औरंगाबाद शहरात काल महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं

काल सकाळी क्रांती चौकातून या अभियानाला सुरुवात झाली यावेळी खासदार चंद्रकांत खैरे महापौर नंद्कृमार घोडेले आणि महानगरपालिका आय्क्त डॉक्टर निपुण विनायक यांच्यासह शहरातल्या अनेक लोकप्रतिनिधी महानगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती

या मोहिमेतून जवळपास दोन हजार टन कचरा गोळा करण्यात आला

टँकर भरण्यासाठीही पाणी नसल्यानं प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनेनंतर जिल्ह्यात घाणेवाडी सोमठाणा गल्हाटी प्रकल्पासह सोळा ठिकाणी चर खोदायला मंजूरी दिली आहे तर टँकर भरण्याची व्यवस्था करण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रस्तावातल्या दीड कोटी रुपयांच्या कामांना विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे

पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल रात्री झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात मुंबई इन्डीयन्स संघांन चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेनं विजय मिळवत यावर्षीचं जेतेपद मिळवलं

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या होनवडज या खेड्यात शेतकरी कुटुंबात भाग्यश्रीचा जन्म झाला आहे या स्पर्धेसाठी निवड झालेली महाराष्ट्रातली भाग्यश्री ही एकमेव खेळाडू आहे

आड्रळ पाचोड केकत जळगाव चौंडाळा विहामांडवा नांदर सोमप्री या गावांना त्यांनी काल भेट दिली फळबागां वाचवण्यासाठी अंतर्गत कंपार्टमेंट बंडींग नाला खोलीकरण गाळ काढणे साम्हिक शेततळे प्रास्टीक अस्तरीकरण आदि कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला

भुगर्भात पाच किलोमीटर खोलवर हा धक्का बसल्याचं आमच्या वातार्हरानं कळवलं आहे या धक्यात कोणतही नुकसान झालेलं नाही

जखमींना अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

बोईसरच्या तारापूर औद्योगिक परीसरात ही कंपनी असून गॅस भरत असताना ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं

उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी दिली आहे